कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून मोदी यामध्ये सहभागी झाले होते ऐकूया अधिक वृत्तांत संयुक्त राष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुधारणा करणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत निर्णय घेण्यापासून भारताला किती काळ दूर ठेवलं जाणार आहे असा प्रश्व मोदी यांनी उपस्थित केला वर्षामागून वर्षे गेली मात्र आपण काळानुसार बदललो नसल्याची खंत मोदी यांनी यावेळी व्यक्त केली युएनमधील संयुक्त राष्ट्रांमधील स्थिरता आणि त्याचे सक्षमीकरण जगाच्या कल्याणासाठी आवश्यक आहे भारत जेव्हा एखाद्या देशाशी मैत्री करतो तेंव्हा ती तिसऱ्या देशाच्या विरुद्ध नसते भारत जेव्हा आपली विकासातील भागीदारी बळकट करतो तेव्हा इतरांना आपल्यावर अवलंबून ठेवण्याचा दुर्देवी हेतू भारतानं कधीच ठेवला नसल्याचं मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं भारताचा आवाज नेहमीच दहशतवादाविरुद्ध उठला असून अनेक युद्धं आणि दहशतवादी कारवायांनी जगाला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागलं आहे

भारत नेहमीच शांतता सुरक्षा आणि समृद्दीच्या बाजूनं असल्याचं ठाम प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं

प्रगतीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या भारताला जगाकडून शिकायचे आहे आणि आपले स्वतःचे अनुभव जगाला सांगायचे आहेत असं मोदी यांनी यावेळी सांगितलं आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन प्रशांत जाधव यांच्यासह सुरेखा जोशी

सुरक्षा परिषदेतील पाच पक्षी अमेरिका इंग्लंड रशिया आणि फ्रान्स या चार कायम सदस्यत्व असलेल्या देशांनी भारताला सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व मिळावं यासाठी पाठींबा दर्शवला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्यात दृरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून द्विपक्षीय बह्क झाली त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमित नारंग यांनी ही माहिती दिली यावेळी श्रीलंकेतील बौद्ध शिष्टमंडळाला कुशीनगर या बौद्ध तीर्थस्थानाला भेट देण्यासाठी भारत सुविधा उपलब्ध करुन देईल असं ठरवण्यात आलं आयुर्वेद आणि योग या क्षेत्रांमध्येही सहकार्य करण्यावर या बस्कीत एकमत झालं भारत आणि श्रीलंका यांच्यातले प्राचीन सांस्कृतिक बंध वशिष्यपूर्ण असून ते आणखी दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी स्वीकृती दर्शवली

विधेयक संसदेने मंजूर केलेली तीन कृषी विधेयकं कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणतील आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यास मदत करतील असं प्रतिपादन केंद्रीय कृषी राज्यमंत्री क्लाश चौधरी यांनी केलं आहे ते आज जयपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते आपल्या जाहीरनाम्यात हीच विधेयक आणणार असल्याचं वचन एका पक्षानं दिलं होतं आता मात्र ते या विधेयकाला विरोध करत असल्याचं त्यांनी कॉप्रेसचं नाव न घेता टीका केली जिथे चांगला भाव मिळेल तिथे आपलं उत्पादन विकण्यास शेतकऱ्याला स्वातंत्र्य असल्याचं चौधरी यांनी यावेळी सांगितलं कॉप्रेस याबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचं सांगत चौधरी यावेळी म्हणाले की करार शेतीमध्ये केवळ पिकांबाबत करार होणार असून जमिनीविषयी कोणताही करार होणार नाही ड संजीवनी आरोग्य मंत्रालयाच्या बाह्य रुग्ण विभागानं सुरू केलेल्या इ संजीवनी या ऑनलाइन वृद्धकीय सल्ला पोर्टलवरुन आतापर्यंत चार लाख नागरिकांनी आरोग्य सल्ला घेतला आहे इ संजीवनी मार्फत दोन प्रकारे टेलिमेडिसिन सेवा दिली जाते एक म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यादरम्यान तर दुसरी वेगवेगळ्या डॉक्टरांना एकमेकांशी आरोग्यविषयक सल्लामसलतीसाठी उपलब्ध आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

देशातली प्रमुख रुग्णालयंदेखील आपल्या राज्यातील रुग्णांना इ संजीवनीच्या माध्यमातून वस्क्रीय सेवा देत आहेत दरम्यान जम्मू काश्मीर राज्यातही सरकारनं इ संजीवनी सेवा सुरू केली आहे

मात्र किमतीवर कमाल मर्यादेचं नियंत्रण नसल्यामुळे उत्पादकांनी त्याची किंमत भरमसाठ वाढवली होती त्यामुळे ऑक्सीजनच्या अखंड पुरवठ्यासाठी उत्पादकांच्या बाजूने दरनियंत्रण आवश्यक असल्याचं एनपीपीए नं म्हटलं आहे

कोविडबाधित परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच राहण्याची परवानगी दिली आहे मात्र योग्य खबरदारी न घेता बाहेर पडून ते इतरांना संसर्गित करत असल्याबद्दल ठाकरे यांनी यिंता व्यक्त केली

जनजागृती बाधितांचा शोध आणि चाचणी वाढवण्यावर भर देण्यावर ठाकरे यांनी जोर दिला माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम ही केवळ देशाचीच नव्हे तर जगाची चळवळ होईल इतकं तिचं महत्त्व असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले अंतीजेन चाघणी नकारात्मक आल्यास आणि लक्षणे कायम राहिल्यास संबधित व्यक्तीची आर टी सी पी आर चाचणी करण्यासाठी दोन स्वब नमुने घेण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

विधवा पुनर्विवाह स्त्रीशिक्षण आणि बालविवाहाची प्रथा बंद करणे यासाठी त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मोलाचं काम केलं ईश्वरचंद विद्यासागर हे एक बहुआयामी विद्वान व्यक्ती होते अशा शब्दांत उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत

चौहान मध्यप्रदेश सरकार शेतकर्यारचे जीवन बदलण्यासाठी आणि शेतीला फायदेशीर व्यवसाय बनवून स्वावलंबी भारत निर्माण करण्यासाठी सतत कार्यरत असल्याचं प्रतिपादन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे ते आज भोपाळमध्ये शेतकऱ्यांशी बोलत होते आपलं सरकार शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत सहकार्य आणि प्रोत्साहन देत राहील असंही चौहान यावेळी म्हणाले

यावेळी शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या एका एपचं उद्घाटनही चौहान यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं तमिळनाड पोषण राष्ट्रीय पोषण महिना अभियानाअंतर्गत तमिळनाडूमध्ये विविध प्रक पोषण कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जात आहे असं राज्याच्या समाज कल्याण आणि पोषण मंत्री डॉ सरोजा यांनी आज सांगितलं

ईशान्येकडील रमणीय पर्यटनस्थळांची देशाच्या अन्य भागातील नागरिकांना माहिती देणं तसंच राष्ट्रीय एकात्मकतेसाठी त्यांना एकत्र आणणं हा यामागचा उद्देश आहे ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयानं हा कार्यक्रम आखला आहे चार दिवसांच्या या कार्यक्रमात ध्वनी चित्र फिर्तीद्वारे ईशान्येकडील राज्यातल्या मान्यवरांचे संदेश प्रसारित केले जाणार आहेत

कोविड साथीच्या काळात परदेशात जाण्याऐवजी देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देणं हाही या कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश आहे भात पंजाब आणि हरियाणामध्ये भाताचं पीक लवकरच बाजारात येण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारनं आजपासूनच या राज्यात भातखरेदीला परवानगी दिली आहे यामुळे शेतकऱ्यांना लगेचच किमान हमी भावानं आपला तांदूळ विकता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे

खादी खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं आज नवी दिल्लीत खादी इंडिया सेल्सच्या नवीन दालनाघं उद्घाटन केलं स्वदेशी प्रोत्साहन मोहीमेचाच हा एक भाग आहे हे दालन पंतप्रधानांच्या विशेष सुरक्षा गटातील अधिकारी कर्मचारी निवासी संकुल परिसरात आहे दीपिका एन सी बी अर्थात अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं आज अभिनेत्री दीपिका पादुकोण हिची चौकशी केली दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यू आणि बॉलिवूडमधल्या अंमलीपदार्थ प्रकरणाशी संबंधित ही चौकशी केली जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितल्याचं पी टी आय वृत्तसंस्थेन म्हटलं आहे दीपिका हिच्याबरोबर तिची व्यवस्थापक करिष्मा प्रकाश हिचीही यावेळी चौकशी करण्यात आली अंमलीपदार्था विषयीच्या करिष्मा प्रकाशच्या व्हॉट्सअॅप चॅंट्स या विभागाघ्या रडारवर आहेत या संदर्भात अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचीही चौकशी आज करण्यात आली आहे दरम्यान माध्यमांच्या वाहनांनी चौकशीला येणाऱ्या अभिनेता अभिनेत्री यांच्या गाडीचा पाठलाग करून आपल्यासह इतरांचा जीव धोक्यात धोक्यात आणत असून त्यांच्या गाडीचा पाठलाग करू नये अशी विनंती झोन एकचे पोलीस उपायुक संग्रामसिंह निशानदार यांनी केली आहे अशी कृती केल्यास संबधित गाडी जप्त करून त्याच्या चालकावर कडक कारवाई केली जाईल असंही निशानदार यांनी म्हटलं आहे

बालसुब्रह्मण्यम यांना लाखो चाहत्यांनी साश्र् नयनांनी अखेरचा निरोप दिला

यावेळी तामिळनाडूतील राजकीय तसंच सिने क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते

बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी तामिळनाडूमधले अनेक विद्वान संगीतकार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी एस

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार